रत्नागिरी जिल्ह्यात रसायन कारखान्यातील स्फोटात चार ठार

ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीला पूराचा तडाखा

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू उपांत्यफेरीत पराभूत

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित सूचिबद्ध औषधी मिश्रणांच्या वर्तमान कमाल किमतींमधील बदल देखील प्राधिकरणानं मंजूर केले आहेत या सुधारित किमती पुढील महिन्यापासून लागू राहतील व्यवसाय सुलभता अरुणाचल प्रदेश छत्तीसगढ गोवा मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांनी केंद्रीय व्यय विभागाने घालून दिलेल्या व्यवसाय सुलभतेनुसार सुधारणा पूर्ण केल्या आहेत

आता या राज्यांना सकल राज्यांतर्गत उत्पादनानुसार अतिरिक्त पाव टक्के एवढं कर्ज घेता येणार आहे व्यवसाय सुलभीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा स्तरीय व्यवसाय सुलभीकरण कृती योजना आणि नोंदणी प्रमाणपत्रांच्या नूतनीकरणाची आवश्यकतेची अट काढून विविध कायद्याअंतर्गत परवाना आणि मान्यता मिळवण्याच्या अटी काढून टाकल्या आहेत

परंतु गेले काही दिवस नव्याने कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या देशात सातत्यानं वाढत आहे

रॅपिड अँटिजन चाचणी महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे या पार्श्वभूमीवर दिल्ली राजस्थान गोवा आणि केरळ या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकांवर रॅपिड अँटिजन चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेनं या संदर्भातील आदेश आज जारी केले

हर्ष वर्धन क्षयरोगाविरुध्द प्रत्येक नागरिकाने लढा दिला पाहिजे हा केवळ जैववैद्यकीय आजार नसून एक सामाजिक आजार असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज सांगितलं भारत क्षयरोग परिषदेला द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना ते बोलत होते समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी एकत्र येऊन क्षयरोगाच्या आव्हानांना सामोरं जाणं गरजेचं आहे या क्षेत्राकडे विकासाचा मुद्दा म्हणून पाहण्याची गरज आहे क्षयरोगाविरुध्दचा लढा एक जनआंदोलनाच्या स्वरुपात लढावा असं आवाहन डॉ

या कार्यक्रमाविषयीची आपली मते विचार आणि विविध सकारात्मक उपक्रमांविषयीची माहिती नमों एप तसंच माय जी ओ व्ही या खुल्या मंचावर पाठवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे

त्याविषयाचा हा अधिक वृत्तांत

त्यामुळे आवश्यक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या अधिक संस्था या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील आंतरराष्ट्रीयकरणाला पाठिंबा देण्याच्या बाबतीत खासगी आणि सार्वजनिक संस्थांमध्ये कोणताही फरक केला जाणार नाही असंही खरे म्हणाले आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या प्रत्येक संस्थेत आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कार्यालयं स्थापन करण्याची तातडीची आवश्यकता असल्याचं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे हे कार्यालय संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या पहिल्या दिवसापासून सर्वकाही मदत करेल याखेरीज विद्यार्थ्यांना सामाजिक दृष्टीने मिसळण्यात मदत होण्यासाठी कुटुंबं आणि मार्गदर्शकांची व्यवस्था विकसित केली पाहिजे असं मंत्रालयानं म्हटलं आहे या विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाची वसतीगृहं स्थापन करण्यासही सर्व भागीदार संस्थांना सांगण्यात आलं आहे क्रेडिट हस्तांतरण यंत्रणेसह ट्विनिंग संयुक्त आणि दुहेरी पदव्यांखाली भारतीय आणि परदेशी संस्थांच्या दरम्यान शैक्षणिक सहकार्य वाढविण्याचाही मंत्रालय प्रयत्न करत आहे विद्यापीठ अनुदान आयोगानं यासंदर्भात यापूर्वीच नियमावलीचा मसुदा तयार केला असून त्यावर चर्चा सुरू आहे परदेशी विद्यार्थ्यांना परिविक्षेसाठी मंजूरी देण्याचा मुद्दा मंत्रालय विचारात घेणार आहे परदेशी विद्यार्थ्यांना भारतात आकृष्ट करण्यासाठी भारतीय संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांची देखील मदत घेण्यास सांगण्यात आलं आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून प्रग्या देवरा यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

घरडा केमिकल्समधल्या सात क्रमांकाच्या प्लँटमध्ये आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रिएक्टरमधलं तापमान अचानक वाढल्यानं स्फोट झाला त्यात चौघे कामगार होरपळून मरण पावले

रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री अनिल परब यांनी दुर्घटनेबाबत माहिती घेतली राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली दरम्यान लोटे औद्योगिक वसाहतीत अशा घटना घडू नयेत यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं कार्यालय वसाहतीच्या परिसरात स्थलांतरित करण्याचा निर्णय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केला आहे रत्नागिरी पंतप्रधान महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात कारखान्यात झालेल्या स्फोटात मरण पावलेल्यांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे या स्फोटातील जखमी कर्मचारी लवकरच बरे होतील अशी आशा त्यांनी आपल्या संदेशांत व्यक्त केली आहे

बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबधू शेख मुजिबुर रेहमान यांची ओळख असलेल्या हे जॅकेट तयार करण्यात आले आहेत

उच्च स्तरीय हस्तकलेनं पॉली खादी फॅब्रिकनं हे जॅकेट तयार करण्यात आले आहेत संसद रत्न संसदेमध्ये गेल्या वर्षभरात आपल्या कार्यशैलीद्वारे उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या खासदार सदस्यांना आज संसद रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं नवी दिल्ली इथं कॉस्टीटयूशन क्लबमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला संसदीय कार्यमंत्री अर्जुन राम मेघवाल मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा उपस्थित होते

त्यामध्ये सुप्रिया सुळे सुभाष भामरे हीना गावित अमोल कोल्हे या महाराष्ट्रातील चार खासदारांसह शशी थरूर निशिकांत दुबे अजय मिश्रा राम मोहन नायडू यांचा तर राज्यसभेतील विश्वभर प्रसाद निषाद आणि छाया वर्मा यांचा समावेश आहे माजी राष्ट्रपती ए

परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा ताळेबंदी प्रतिबंधित क्षेत्र संचारबंदी आदी कारणांमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यामध्ये विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येईल ही परीक्षा केंद्र शहरी भागात ठराविक ठिकाणी आणि ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्वित करण्यात येतील असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं

राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एन

ए महाराष्ट्रात आता मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास करणार आहे याबाबतचे आदेश गृह मंत्रालयाकडून मिळाले असल्याचं एन आय ए च्या प्रवक्त्यानं सांगितलं सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक या प्रकरणाचा तपास करंत आहे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटक असलेलं वाहन मिळालं होतं मनसुख हिरेन यांच्या नावे या वाहनाची नोंदणी झाली होती

वसुली रॅकेट महाराष्ट्रीतील वसुली रॅकेटचा निष्पक्ष आणि सविस्तर तपास करावा असं भाजपानं म्हटलं आहे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना वसुली करण्याचे आदेश दिले होते असं म्हटलं आहे दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणंवीस यांनी केली आहे छत्तीसगढ छत्तीसगढमधील बस्तर जिल्ह्यात सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले

काही शस्त्रास्र आणि विस्फोटकं पोलीस दलानं जप्त केली आहे

अमेरिका द्वितीय तर दक्षिण कोरिया तृतीय स्थानावर आहे

शहरांमधील इमारतींचं वाढते जंगल झाडाझुडपांची कमी होत जाणारी संख्या त्यामुळे लोपत चाललेली हिरवाई कीटकनाशक आणि जंतुनाशक यांचा वाढता वापर यामुळे चिमण्यांच्या संख्येत घट होत असल्याचं लक्षात आल्यामुळे हा उपक्रम राबविण्यात येत आहे

इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे दोन्ही संघांनी यापूर्वीचे प्रत्येकी दोन सामने जिंकल्यानं पाचवा सामना जिंकून मालिकेत कुणाची सरशी होणार याबाबत उत्सुकता आहे

यामुळे या स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टांत आलं आहे

ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियातील पूर्व किनारपट्टीवर आज दमदार पाऊस झाला यामुळे या भागातील नद्यांना पूर आला असून अनेक घरं रस्ते आणि विजेचे खांब यांचं मोठं नुकसान झालं आहे सिडनी शहरांतील नागरिकांना घरी थांबण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलं आहे